त्या आधारे न्यायमूर्ती वी आर गवई आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठानं पुढच्या सुनावणीपर्यंत कारवाईस स्थगिती दिली सध्या केंद्र सरकार वारंवार श्रिन दर वाढ करुन आपली तिजोरी भरत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत केला आगामी चार राज्यांच्या निवडणुकांपूर्वी पेट्रोल डिझेलचे भाव थोडेसे कमी करुन आपल्याला लोकांची काळजी असल्याचा आव केंद्र सरकार आणेल अशी टीकाही त्यांनी केली सध्या केंद्र सरकार तेल कंपन्यांचा फायदा करुन देण्यासाठीच दरवाढ करत असल्याचं ते म्हणाले आधूनिक तंत्रज्ञान शेतकरीभिमुख आणि स्वस्त कसं करता येईल यावर कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा असं आवाहन पुण्याच्या भूमाता ट्रस्टचे अध्यक्ष डॉ बुधाजीराव मुळीक यांनी केलं राहरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ अण्णासाहेब शिंदे कृषि आभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय तसंच माजी विद्यार्थी संघटनेनं आयोजित कार्यक्रमात मुळीक बोलत होते बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी मजुरांसोबत शेतात जाऊन आज मुगाची तोडणी केली खरीपाच्या पिकाचा उत्पादन अंदाज घेण्यासाठी त्यांनी पाहणी केली चिखली तालुक्यातल्या शेतातून एक गुंडा परिसरातून आठ किलो उत्पादन निघालं यावरुन हेक्टरी उत्पादन सरासरी आठ क्विंटल असावं असा अंदाज बांधण्यात आला महाराष्ट्र कलाध्यापक संघ हिंगोली जिल्हा शाखा यांच्या पुढाकारातून आखाडा बाळापूर ॐ माझा निसर्ग माझा गणपती हा उपक्रम राबवण्यात आला संत गाडगेबाबा वस्तीगृहाच्या प्रांगणात बाळापूर विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मातीचे गणपती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं कवडा धिल्या सावित्रीबाई फुले आदिवासी शाळेचे कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर यांच्या पुढाकारातून हे प्रशिक्षण देण्यात आलं लातूर शिंही जिवन विकास प्रतिष्टान च्या सुशीलादेवी देशमुख मुकबधीर विद्यालयातल्या तसंच मतीमंद विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शाडू पासुन गणपती तयार करण्यांच प्रशिक्षण आज देण्यांत आल रोटरी क्लब लातूर चे पदाधिकारी बाबुराव सोमवंशी यांनी पर्यावरणपुरक गणपती तयार करण्या मागची भूमिका यावेळी स्पष्ट केली

एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालाप्रमाणे विचार करावा असे निर्देश न्यायमूर्ती एस

शिंदे आणि न्यायमूर्ती मृद्ला भाटकर यांच्या पीठानं दिले पुरोहित यानं आरोपी निश्वितीसाठी फिर्यादीच्या मंजूरीचा मुद्दा उपस्थित केला होता पुरोहितनं आरोप निश्वितीवर स्थगिती आणयची मागणी केली होती एनआयए विशेष न्यायालयात उद्यापासून या प्रकरणात आरोप निश्चित करायला सुरुवात होण्याची शक्यता आहे दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी पुरोहित याच्या अर्जाची सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला याप्रकरणी आपलं अपहरण आणि छळ झाल्याचा आरोप प्रोहितनं केला नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातल्या भाबडबारी श्वे आज झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात बसमधल्या पाच जणांचा मृत्यू झाला तरअनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे नंदूरबारहून ही बस नाशिककडे निघाली होती समोरुन येणाऱ्या ट्रकला ही बस धडकली देवळा तालुक्यातल्या बावडेफाटाजवळ हा अपघात झाला आहे मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे गोंदिया जिल्ह्यातल्या आमगांव खेल्या तुकडोजी चौकात बांधकामाचा स्लॅब कोसळुन एका मजुराचा जागीच मृत्यु झाला तर एक मंजूर गंभीर जखमी आहे

सातारा जिल्ह्यातल्या शिखर शिंगणापूर अल्या शंकराच्या देवळातल्या दानपेटया फोडून त्यातली रोकड चोरणा या दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही तक्रार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली असून ते मंदिर छत्रपतींच्या घराण्याच्या मालकीचं आहे तक्रार दाखल झाल्यावर पोलीस तपासाला सुरवात झाली आहे धुळे तालुक्यातल्या कुसुंबा गावातल्या स्टेट बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न करणा या दोन संशयितांना पोलसांनी काही तासातच ताब्यात घेतलं आहे काल रात्री दोन तरुणांनी बँकेच्या स्ट्राँग रुमचा दरवाजा तोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला होता आज सकाळी रखवालदार कामावर आल्यावर हा प्रकार उघडकीला आला धुळे तालुका पोलीस ठाण्याचे अधीक्षक दिवानसिंग वसावे यांच्या पथकान दोन संशयितांना चौगाव ध्रिन ताब्यात घेतलं विदर्भात फवारणीच्या विषबाधेनं अनेक शेतक यांचा बळी घेतला त्यामुळे फवारणी करताना काळजी घ्यावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे फवारणीसाठी स्वतंत्र पंप वापरा कीटकनाशकाचे रिकामे डबे नष्ट करा अशा अनेक उपाययोजनांच विशेष परिपत्रक राज्य सरकारनं काढलं आहे भाजप शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकत नाहीत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँप्रेसचेच सरकार आणले पाहिजे त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरू असून भाजप शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असा घणाघात महाराष्ट् प्रदेश काँग्रेस कमितीचे अध्यक्ष खा

मंगळवेढा तालुका काँग्रेस च्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आलं कोकणात बहतांश ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला